भारत विरुद्ध वेस्ट इंडीज संघात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून ग्जरातमधल्या राजकोट इथं सुरुवात झाली कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला

अशी कामगिरी करणारा तो जगातला सर्वात कमी वयाचा चौथा तर पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे

वेस्ट इंडीजच्या या दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांसह पाच एक दिवसीय किक्रेट सामने तसंच तीन टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत देशात अवैधरित्या राहत असलेल्या सात रोहिंग्या मुस्लिमांना म्यानमारध्ये परत पाठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे म्यानमारनं या रोहिंग्याचा त्यांचे नागरिक म्हणून स्वीकार केला आहे या रोहिंग्यांच्या प्रत्यर्पण निर्णयात हस्तक्षेप करणार नसल्यानं न्यायालयानं म्हटलं आहे

म्यानमार सरकारनं या नागरिकांचं ओळखपत्र आणि व्हिसा जारी केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

रिजर्व्ह बँकेनं आपलं धोरण शिथील करत सरकारी तेल कंपन्यांना दहा अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत कर्जाची परवानगी दिली आतापर्यंत भारतीय तेलकंपन्यांना दीर्घकालीन खेळत्या भांडवलासाठी परदेशातून कर्ज घ्यायला परवानगी नव्हती मात्र आता रिझर्व्ह बँकेनं तीन ते पाच वर्ष मुदतीसाठी किमान कर्ज घेण्याची परवानगी दिली आहे

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या संकेतस्थळावर आणि संयुक्त राष्ट्राच्या ऑनलाईन द्रचित्रवाहिनीवरुन या सुनावणीचं इंग्रजी आणि फ्रेंच भाषेमधून थेट प्रसारण केलं जाईल असं संयुक्त राष्ट्राच्या न्याय विभागानं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे जाधव यांच्यावर पाकिस्ताननं हेरगिरीचा आरोप केला आहे भारतानं हे आरोप फेटाळले असून जाधव हे इराणमध्ये व्यवसायासाठी गेले असताना तिथून त्यांचं अपहरण करण्यात आल्याचं म्हटलं आहे पाकिस्ताननं व्हिएन्ना करारातल्या तर्तुदींचं उल्लंघन केलं असून याप्रकरणी भारतानं हेग इथल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे दाद मागितली आहे

त्यानुसार हॉटेल उपाहारगृह आणि व्यापाऱ्यांना आता कर परतावा लवकर मिळेल सर्व प्रकारच्या सरकारी कंत्राटांची देयकं चुकती करताना दोन टक्के टीडीएस आकारला जाईल कितीही उद्योग असले तरी एकच जीएसटी क्रमांक देण्याचा नियम बदलला असून आता व्यापाऱ्याला वेगवेगळ्या उद्योगांसाठी वेगवेगळे जीएसटी क्रमांक घेता येतील

अजित नवले यांनी केली आहे ते आज अहमदनगर इथं बोलत होते उत्पादन खर्चात होणारी वाढ आणि उत्पादनात होणारी घट याचा विचार करता आधारभूत किंमतीत रास्त वाढ करावी अशी मागणी त्यांनी केली आहे

केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाच्या वतीनं दिछीत आयोजित करण्यात आलेल्या कौशल्य विकास मंत्र्यांच्या परिषदेत ते काल बोलत होते या योजनेअंतर्गत शेतीसाठी उपयोगात येणाऱ्या उपकरणांच्या दरूस्तीचं कौशल्य प्रशिक्षण दिलं जाणार असून यामुळे गावामध्येच रोजगार निर्मिती होईल असं पाटील यांनी सांगितलं राज्यात सहा कौशल्य आधारित विद्यापीठं उभारण्याचा राज्य सरकारचा मानस असून राज्य सरकार लवकरच युवा सशक्तीकरण योजना सुरू करणार असल्याचंही पाटील यांनी सांगितलं